या बाबत माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल असं शहा यांनी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी लिहिलेल्या पत्राच्या उत्तरात म्हंटलं आहे

कर्जमुक्ती योजना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पुणे जिल्ह्यातील सासवड आणि मोरगाव येथील पहिली यादी आज जाहीर झाली

सर्वेक्षण राहण्यासाठी उत्तम दर्जाचे शहर या सर्वेक्षणामध्ये प्णेकर नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे असं महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी म्हटलं आहे नागरिकांना राहण्यासाठी अधिक योग्य शहरे याबाबत केंद्र सरकारकडून ऑनलाईन सर्वेक्षण करण्यात येत आहे त्यासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते ए आय टी वर्धापनदिन कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी तसंच ध्येय पूर्ण करण्यासाठी जिद्द चिकाटी आणि कठोर परिश्रम या गोष्टी महत्वपूर्ण असतात असं प्रतिपादन लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल सी

मोहंती यांनी आज केलं

या कार्यक्रमात हणमंत गायकवाड यांना यशस्वी उद्योजक आणि रवी कुमार यांना यशस्वी यूवा उद्योजक म्हणून गौरविण्यात आलं तसंच संस्थेतील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आलं पुणे विद्यापीठ केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालया अंतर्गत राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाच्या वतीनं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागाला पश्चिम विभागीय औषधी वनस्पती तसंच माहिती केंद्र म्हणून मंजूरी मिळाली आहे

या केंद्राद्वारे औषधी वनस्पतींची लागवड संवर्धन तसंचत्या अनुषंगाने आवश्यक असलेले संशोधन आणि विस्तार कार्य केले जाणार आहे

या वेळी बोलतांना प्रभारी अधिष्ठाता डॉ मुरलीधर तांबे यांनी संशोधन परिषदेच्या संयोजकांचे कौतुक केलं तररिसर्च सोसाटीचे अध्यक्ष डॉ विश्वनाथ येमूल यांनी कार्यशाळांची आवश्यकता स्पष्ट केली या वेळी विविध वैद्यकीय विषयांवर कार्यशाळा घेण्यात आल्या

आशियाई सिंह पुणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात एक नर आशियाई सिंह दाखल झाला आहे त्याचं नाव पवन असून तो चार वर्ष नऊ महिन्यांचा आहे त्याला इंदोरच्या कमला नेहरू प्राणी संग्रहालयातून पुण्यात आणण्यात आलं आहे त्यामुळे यंदाच्या सूट्टीत लहानग्यांना पवनलां पाहण्याचा आनंद लुटता येणार आहे खेलो इंडिया ओडीसा मधील कटक इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत आज सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाच्या जलतरणपट्टनी सुवर्णपदकांची लयलूट केली

तर साध्वी धूरी आणि स्वेजल मानकर यांनी रौप्यपदकं पटकावली

प्रुष गटात उत्कर्ष क्रीडा संघानं ठाण्याच्या शिवशंकर संघावर मात केली शुभम गायकवाड आणि गणेश कांबळे यांनी संघाला विजय मिळवून दिला महीलांच्या गटात मुंबई उपनगर स्वराज्य क्रीडा संस्था आणि पुण्याची शिवओम संघ यांच्यातली लढत बरोबरीत सुटली काजल खैरे आणि समृद्धी मोहीते या पुण्याच्या कबड्डीपटुंनी केलेल्या खोलवर चढायांच्या जोरावर ही लढत बरोबरीत सुटली

हवामान पुणे आणि परिसरात आज आकाश निरभ्र होतं

उद्याही या हवामानात फारसा बदल संभावत नसण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत